मनोज नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यात लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता

त्यांच्या जागी मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत

लष्करातल्या विविध पदांची ध्रा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनी प्रशालेचे ते विद्यार्थी आहेत त्यांचे वडील मुकूंद नरवणे हे हवाई दलातले निवृत्त अधिकारी आहेत तर त्यांच्या आई दिवंगत सुधा नरवणे या आकाशवाणी पूणे केंद्राच्या वृत्त निवेदक होत्या विधिमंडळ राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली कामकाजाला सुरुवात होताच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मृद्यावरुन विरोधी भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आलं विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत काल सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजर करण्यात आला शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला अनेक सदस्यांनी सरन्यायाधीशांचं अभिनंदन करणारी भाषणं केली अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सोळा हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या प्रवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाल्याची घोषणा काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली निषेध नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा काल नाशिक आणि भग्रमध्ये म्हणजे सावरकरांच्या जन्मभूमीत निषेध करण्यात आला नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी तर भगूरमध्येभगूरपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पंतप्रधान नागरिकत्व कायद्यामुळे भारतातल्या कुठल्याही धर्माच्या नागरिकाचं नुकसान होणार नाही या संदर्भातल्या अफवांना कुणीही बळी पडू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे दरम्यान दिल्लीत या कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे पडसाद काल राज्यातही उमटले मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबादमधे विद्यार्थ्यांनी तर नाशिकमध्ये मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीनं काल या कायद्याविरोधात निदर्शनं केली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्यानं हिंसक आंदोलनाला आळा घाला

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं ही माहिती दिल्याचं पी टी आयच्या बातमीत म्हटलं आहे ऑगस्ट महिन्यापासून ही रक्कम थकीत होती

पीएमसी बँक पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तव्सुली संघालनालयानं काल एचडीआयएल या कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं

या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती त्यानंतर हे दोघे ऑक्टोबरपासून ईडीच्या ताब्यात आहेत शहीद कोल्हापूरचे सुपूत्र जोतिबा चौगूले यांना जम्मू काश्मीरच्या राजूरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आलं आहे ते गडहिंग्लज तालुक्यातल्या महागावचे आहेत त्यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धात हौतात्म्य आलेल्या सैनिकांना अभिवादन करून सैनिकांच्या शौर्य आणि साहसाचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे विजय दिनानिमित्त काल पूण्यातल्या युद्ध स्मारकामध्येही एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख एस के सैनि यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्वांजली वाहिली कांदा भाव नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या वणी बाजार समितीत कांद्याच्या भावात काल पून्हा वाढ झाली

गेल्या काहीदिवसात कांद्याचे दर कमी होत असताना काल मात्र ते पुन्हा वाढले

नगराध्यक्षपद रत्नागिरी रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज काल द्पारी मागे घेतला त्यामुळे ही निवडणूक चौरंगीच होणार असल्याचं निश्वित झालं आहे

प्लास्टिक मक्ती उस्मानावाद केंद्र सरकारचं सोलापूर इथलं क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि उस्मानाबाद नगरपालिकेच्या वतीनं काल उस्मानाबाद इथं प्लास्टिक बंदीला विरोध करण्याबाबत विशेष संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू टाळून जनावरांचा आणि मानवी आरोग्याचा संभाव्य धोका टाळावा असं आवाहन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी अंकुश चव्हाण यांनी यावेळी केलं यात्रा सांगली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या सलगरे इथल्या श्री सिद्धेश्वर मंदिरातली यात्रा पारंपरिक पद्धतीनं पार पडली यात्रा आणि पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती राणी मखर्जी नाशिक महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महिलांनी मर्दानी अवतार धारण करावा आणि महिला संस्थांनीही त्यांना साथ द्यावी असं आवाहन प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी काल नाशिक इथं केलं नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं महिला हिंसाचाराविरोधात माझा नकार या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात राणी मुखर्जी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या या परिसंवादात मराठी अभिनेत्री मुका बर्वे दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही सहभाग घेतला आंदोलन उस्मानावाद उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्याच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गौण खनिज विभागाचं काम महसूल कर्मचाऱ्यांकडून काढून घेतलं जावं अशी मागणी या आंदोलकांनी केली धरणे आंदोलन परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रवठ्याबाबतच्या समस्यांसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल धरणे आंदोलन केलं अधिक्षक अभियंता डी

बनसोडे यांनी रोहित्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हवामान विदर्भाच्या काही भागांत काल हलका पाऊस पडला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं

उद्या सकाळपर्यंत राज्यातलं हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे